नागरिकांनी पोकळ आश्वासनांना बळी न पडता निर्णय घेण्यास सक्षम असलेलं सरकार निवडावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भाजप शिवसेना रिपाई रासप महायुतीचे अहमदनगरचे उमदेवार डॉ सुजय विखे पाटील शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर इथं आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान बोलत आहेत काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधान देण्याची मागणी करणाऱ्या पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत देशात दोन पंतप्रधान देण्याच्या या पक्षांच्या मागणीबाबत शरद पवार किती दिवस मौन बाळगणार असा प्रश्नही मोदी यांनी केला संयुक्त प्रोगामी सरकारच्या कारभारावर टीका करतानाच आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या निर्णयांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला उद्या साजऱ्या होत असलेल्या श्रीराम नवमीच्या त्यांनी श्रभेच्छा दिल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचंही पंतप्रधानांनी कालच्या जयंतीनिमित्तानं स्मरण केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली

राजकीय पक्षांचे नेते देशभर प्रचार दौरे करत आहेत

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज तामिळनाडूमधे प्रचारसभा घेत आहेत राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सांगली इथं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज हिंगोली इथं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नांदेड इथं प्रचारसभा होणार आहेत

सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक ग्प्पा आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज हे अंतरिम निर्देश जारी केले एका बिगर सरकारी संस्थेनं निवडणूक रोखे योजनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे अंतरिम निर्देश दिले

गेल्या काही वर्षात भारत डिजिटल क्रांतीचा साक्षीदार बनल्याचं सांगतानाच बँकांमधल्या थकीत कर्जाची समस्या ही चिंतेची बाब असल्याचं नायडू म्हणाले

ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी नंद्रबार इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

उत्तर महाराष्ट्रातल्या नंदरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातला हा समाज आजही वीज पाणी शिक्षण आणि घरकुल अशा मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं त्यांनी सांगितलं